तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा

त्यावेळी ते बोलत होते दूर दृश्य प्रणाली द्वारे झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर हेही उपस्थित होते

तसंच केंद्र सरकारनं शेतकऱ्यांकडून विक्रमी धान्य खरेदी केली आहे असं पंतप्रधान यावेळी म्हाणाले देश सध्या कोरोनाच्या प्रचंड आव्हानाला तोंड देत आहे एका अदृश्य शत्रू विरोधात आपलं युद्ध सुरू आहे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच आपण या संकटातून बाहेर पडू असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला कोरोना संबंधीच्या नियमांचं काटेकोर पालन आणि लसीकरण हाच कोरोनाला रोखण्याचा मार्ग आहे याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला त्याच बरोबर या कठीण प्रसंगातही आवश्यक साधन सामग्रीचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला यावेळी पंतप्रधानांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी संवादही साधला

सीतारामन केंद्र सरकारनं देशातल्या मध्यम उत्त्पन्न गटासाठी परवडणाऱ्या किमतीत घरं उपलब्ध करून देण्यासाठी सूरू केलेल्या योजनेच्या माध्यामातून विकसीत केलेली देशातली पहिली घरक्ल योजना मुंबईत तयार झाली आहे त्याच्या लाभार्थ्यांना काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून घराची कागदपत्रे सोपवण्यात आली मुंबई उपनगरात रिवली पार्क इथं ही घरकूल योजना उभारण्यात आली आहे

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी युरोपीय संघातील मित्र राष्ट्रांनी केलेल्या मदतीबद्दल या देशांचे आभार मानले आहेत

अरिंदम बागची यांनी या सहकार्यासाठी संबंधित देशांचे आभार मानले आहेत चीन वाढ दरम्यान कोविड संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय कंपन्या चीनी कंपन्यांकडून खरेदी करत असलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांच्या किंमतीत वाढ झाल्यानं भारतानं चिंता व्यक्त केली आहे गरजेच्या वैद्यकीय उपकरणांच्या किमतीमध्ये वाढ करू नये त्याच प्रमाणे मालवाहू विमानांमार्फत होत असलेला वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा सुरळीत चालू ठेवावा अशी विनंती हॉगकॉंग इथल्या भारताच्या महावाणिज्य दूत प्रियांका चौहान यांनी चीनला केली आहे सध्या हा पुरवठा संथ गतीने होत आहे मनोहरलाल खट्टर देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन हरीयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खड्टर यांनी केलं आहे आंदोलनाच्या ठिकाणी आणि तिथून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादूर्भाव होतो आहे अनेक खेडी आता कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागली आहेत त्यामुळे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी परिस्थिती समजून घ्यावी आणि कोरोना चाचणी करण्यासाठी आपणहून पुढे यावं

मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सांगता आज ईद उल फित्र अर्थात रमजान ईदनं होत आहे यंदा सलग द्सऱ्या वर्षी कोरोना संकटामुळं हा सण मुस्लीम बांधव साधेपणानं घरातच साजरा करत आहेत त्यामुळे नमाज पठणासाठी एकत्र न येता घरातच नमाज पठण करण्यात आलं ईदनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या आहेत आज साजऱ्या होत असलेल्या अक्षय तृतीयाभगवान परशुरामजयंती आणि बसवेश्वर जयंती निमित्त देखील पंतप्रधानांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

निरव मोदी त्या दिवशी हजर न झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे या संदर्भात सक्त वसुली संचालनालयाने नीरव मोदी विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले नीरव मोदी याची पत्नी अॅमीबहिण पूर्वी आणि मेव्हणे मैनाक मेहता यांनाही न्यायालयानं नोटीस बजावली आहे

नमस्कार